सीएमडॅशबोर्ड मायगव्हऍप मुख्यमंत्रीहेल्पलाईनआणितक्रारनिवारणपोर्टलअधिकसक्षमकरूनराज्यशासनाच्यासर्वविभागांनायाचासहजउपयोगकरतायेईलहेपाहावं असेनिर्देशमुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीदिलेआहेत तेकालमाहितीतंत्रज्ञानविभागाच्याआढावाबैठकीतबोलतहोते महानेटद्वारेमुख्यमंत्र्यांनीग्रामीणभागातलेशिक्षक विद्यार्थी डॉक्टर्सयांच्याशीहीसंवादसाधला माहितीतंत्रज्ञानाचाउपयोगहासर्वसामान्यनागरिकांचंजीवनमानसुधारणंआणित्यांनाउत्तमसोयी सुविधाआणिसेवामिळणंयासाठीव्हावा त्याकरितातितकीसक्षमतांत्रिकयंत्रणाअसलीपाहिजेयाकडेलक्षदेण्याच्यासूचनाहीत्यांनीकेल्या आवश्यकतेमनुष्यबळयासाठीउपलब्धकरूनदेण्याचेनिर्देशहीत्यांनीमुख्यसचिवांनादिले सध्याआरोग्य शिक्षणआणिकृषीयाक्षेत्रांमध्येडिजिटलसेवाउत्तमरीत्यामिळतातकातेपाहणंगरजेचंआहे कोरोनाच्यापार्श्वभूमीवरटेलीमेडीसीनचंआगामीकाळातलंमहत्वलक्षातघेऊनयासुविधेचीव्याप्तीवाढवावी अशीसूचनात्यांनीकेली

मात्रऑस्ट्रेलियाच्याजॉशहेजलवूडआणिपॅटकमीन्सयाजोडगोळीसमोरभारताचीफलंदाचीगडगडली

महम्मदशमीजायबंदीझाल्यानंत्यालामैदानातूननिवृत्तव्हावंलागलं

शिवसेनेचेमाजीखासदारमोहनरावलेयांचंआजसकाळीनिधनझालं

तेगोव्यालाकामानिमित्तगेलेअसतातिथंचत्यांनाहृदयविकाराचाझटकाआलाआणित्यातचत्यांचंनिधनझालं

लालबाग परळमध्येपक्षवाढीचेकामहीत्यांनीकेलेअसूनयाभागांतशिवसेनारुजवण्याच्याकामातरावलेयांचामोलाचावाटाहोता त्यांनीपक्षासाठीमोलाचेयोगदानदेतानाअनेकशिवसैनिकहीघडवले अनुसूचितजातीजमातीप्रवर्गाच्याप्रलंबितमागण्यांसाठीकाँप्रेसअध्यक्षसोनियागांधीयांनीमुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनापाठवलेलंपत्रज्ये ष्ठांच्यामार्गदर्शकसूचनाअसून त्याद्वारेसरकारवरकुठलाहीदबावटाकण्याचाकाँग्रेसचाप्रयत्ननाही असंकाँग्रेसच्याअनुसुचितजातीसेलचेराष्ट्रीयअध्यक्षआणिराज्याचेऊर्जामंत्रीडॉ

त्यातअनुसूचितजातीजमातीप्रवर्गालालोकसंख्येच्याप्रमाणातनिधीचवितरण शासकीयकंत्राट प्रकल्पउद्योग धंद्यातप्राधान्यदेणं शासकीयनोकरीतलाअनुशेषकालबद्धकार्यक्रमराबवूनदूरकरणं शिक्षण तंत्रशिक्षणआणिकौशल्यप्रशिक्षणासाठीपायाभूतसुविधानिर्माणकरणंयांचासमावेशआहे

परंतुआतास्थितीपूर्ववतझाल्यानंतरअनुसूचितजातीजमातीकल्याणाच्यायोजनाराबवण्यासाठीयासूचनाराज्यसरकारलामार्गदर्शकठरतील असंराऊतम्हणाले

याअंतर्गत धार्मिक तसंच ऐतिहासिक स्थळं आणि वास्तुंचा विकास जतन आणि संवर्धनाची कामे केली जाणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेतल्या घरांसह पायाभूत सोयी सुविधांची उभारणीचं काम केलं जाईल

पालघरजिल्ह्यातल्याप्रस्तावितवाढवणबंदरालास्थानिकांचाविरोधआहे त्याअनुषंगानंकालवाढवणबंदरासंदर्भातस्थानिकमचिछमारसंघटनातसचंवाढवणबंदरविरोधीसंघर्षसमितीयांच्याप्रतिनिधींसोबतमुख्यमंत्रीउ द्धवठाकरेयांनीचर्चाकेली याबैठकीतवाढवणबंदरामुळेस्थानिकनागरिकांपुढंनिर्माणझालेल्यासमस्यांचाआढावाघेण्यातआला

करमाळातालुक्यातगेल्याअनेकदिवसांपासूनदहशतनिर्माणकेलेल्याआणितिघांचाजीवघेतलेल्याबिबट्यालाठारमारण्यातकालवन विभागाच्याकर्मचाऱ्यांनायशआलं

मात्रतालुक्यातआणखीकाहीबिबटेअसण्याचीशक्यतावर्तवलीजातआहे

टी

आजसकाळीमुंबईपुणेमार्गावरशिंगरोबामंदिराजवळएस टी

कोल्हापूरजिल्ह्यातहोमियोपॅथीकडॉक्टरनंगैरमार्गानंसंपत्तीगोळाकेल्याच्यातक्रारीवरूनसदरडॉक्टरचीआयकरविभागाकडूनचौकशीसुरूहोती कारवाईकरूनयेम्हणूनयाअधिकाऱ्यानंयाडॉक्टरकडेदहालाखांचीलाचमागितली याचीमाहितीमिळताचलाचलुचपतप्रतिबंधकविभागाच्याअधिकाऱ्यंनीसापळारचूनयाअधिकाऱ्यालाअटककेली

गोंडगोवारीजातीलाअनुसूचितजमातीच्यानावानेजातप्रमाणपत्रमिळविण्यासाठीपात्रअसल्याचंकोणतंहीकारणउच्चन्यायालयाच्यानिर्णयातन मूदकेलेलेनाही

कुर्डूवाडीतेमिरजरेल्वेमार्गावरलवकरचविद्युत जिनावरचालणाऱ्यारेल्वेगाड्याधावणारआहेत त्यादृष्टीनंमध्यरेल्वेचेमहाव्यवस्थापकसंजीवमित्तलयांनीकुर्डूवाडीतेमिरजरेल्वेमार्गाचीकालपाहणीकरूनआढावाघेतला